संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या वीरांच्या त्यागाचं स्मरण करुन पवार यांनी त्यांना अभिवादन केलं राज्यातील जनतेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या

या ठिकाणी होणारे लसीकरण वगळता शहरात इतर कुठल्याही ठिकाणी या दोन दिवसात लसीकरण करण्यात येणार नाही त्यामुळे दुसऱ्या मात्रेसाठीही नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे

लस तटवडा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर या भागातील नागरिक लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेसाठी नजीकच्या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत

पूणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचं प्रमाणही चांगलं असून मोठ्या प्रमाणावर लस उपलब्धही होत आहे

पिंपरी चिंचवड बैठक लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असल्याने लसीकरणावर अधिक भर देण्यात येईल असं पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड इथं सांगितले

तसेच रुग्ण संख्या दरवाढीचा वेग मृत्युदर चाचण्यांचं प्रमाण शहरातील उपलब्ध वेंटिलेटर आणि ऑक्सिजन औषधं तसंच पालिकेच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमधील सुविधा याविषयीचा आढावा अजित पवार यांनी या वेळी घेतला प्लासमा दान पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना प्लास्मा दान करण्याचं आवाहन केले आहे

ऑटो क्लर्टर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं ऑटो क्लस्टर इथं चालवण्यात येणाऱ्या कोरोना रुग्णालयात मोफत उपचार होत असून जर कोणी रुग्णाकडून पैसे घेत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं महापौर उषा ढोरे यांनी आज सांगितलं ऑटो क्लस्टर त्याचप्रमाणं जम्बो कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांकडून पैसे आकारले जातात या स्वरूपाच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत

जय गणेश व्यासपीठ कोरोना टाळेबंदीच्या काळात मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जय गणेश व्यासपीठाच्या नावाने शालेय मुलांना वयोगटानुसार गोष्टीची पुस्तके घरपोच मोफत देण्याचा उपक्रम पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे राबवण्यात येत आहे

हवामान पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश साधारण ढगाळ राहिलं त्यामुळं कमाल तापमानात काही अंशी घट झाली उद्याही असंच हवामान राहून ढगांचा गडगडाट आणि विजांसह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत

पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार